मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित आहेत महाराष्ट्रात करोनाची दसरी लाट आली असून इतर राज्यातली परिस्थितीही चिंताजनक होताना दिसत आहे प्रसार रोखण्यासाठी केंद्राकडून महाराष्ट्रासह इतर राज्यात केंद्रीय पथकं पाठवण्यात आली आहेत राज्यात वाढता कोविड प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारनं कठोर आणि प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत

शिवसेना खासदारांनी राज्यासाठी आणखी लसीच्या प्रवठ्याची मागणी केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी यासंदर्भात द्विट केलं

दरम्यान महाराष्ट्र पंजाब कर्नाटक गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये कोरोना विषाणू बाधितांची संख्या वाढतच आहे

त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती दिलीप गांधी हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे तीन वेळा खासदार होते

त्यांच्या निधनानं अहमदनगरच्या राजकीय सामाजिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ग्रहमंत्री अमित शहा यांनी गांधी यांच्या निधनाबद्दल द्ख व्यक्त केल दरम्यान लोकसभेत आज कामकाज सुरु होताच दिलीप गांधी आणि विद्यमान सदस्य रामस्वरुप शर्मा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर सदनाचं कामकाज एक वाजेपर्यंत सथगित करण्यात आल होत

ते काल यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते शहर वाहतुक बससेवेचा लाभ लगतच्या गावातले विद्यार्थी आणि नागरिकांना अधिकाधिक मिळावा महिला आणि विद्यार्थिनींना मोफत बससेवा उपलब्ध व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या नांदेड विभागीय केंद्रानं मराठी भाषा गौरव दिनाच्या अन्षंगानं घेतलेल्या व्याख्यानमालेत भाषा आणि जीवन या विषयावर कदम बोलत होते मराठी माणूस कधीही इतर भाषांचा दुस्वास करत नाही असं कदम यांनी नमूद केलं

लाखांद्रचे नायब तहसीलदार या मंगल कार्यालयासमोरुन जात असताना त्यांना मोठी गर्दी दिसली